व्यंकय्या नायडु यांनी सगळ्या सदस्यांना सदनाचं कामकाज होऊ देण्याचं कळकळीनं आवाहन केलं सदनासमोर अनेक महत्वाची विधेयकं आहेत आणि कामाचे थोडेच दिवस हातात आहेत असं सांगत चर्चा करत काम पूर्ण केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी प्रश्नावर गदारोळ सुरू केल्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं त्यानंतरही गोंधळ सुरुच रहिल्यानं कामकाज वारंवार तहकुब झालं लोकसभेचं कामकाज सुरू होताच अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवरच्या प्रस्तावित धरणाविरोधात तर तेलुगु देशम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा आणि अमरावतीला विशेष पॅकेज देण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरु केली या गदारोळात काही मिनिटं काम चालल्यानंतर सभापती सुमित्रा महाजन यांनी बारा वाजेपर्यंत काम स्थगित केलं त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं दोननंतर सभागृहाचं कामकाज सुरु असून अर्थमंत्री अरूण जेटली राफेल विमान खरेदी प्रकरणी सरकारची भूमिका मांडत आहेत

या प्रसंगी क्रीडा मंत्री विनोद तावडे उपस्थित होते

कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडं पाठवणार असल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत लातूरच्या क्रीडा संकुलावर आज एक भव्य मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली

राज्य तंत्रशिक्षण मंडळाची बनावट प्रमाणपत्रं विकणाऱ्या टोळीतल्या दोघांना काल जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या एका फोटो स्टुडिओमधून प्रत्येकी दोन हजार रुपयांत ही बनावट प्रमाणपत्रांची विक्री सुरू होती

मका आणि हळदीच्या पिकाचा हिरवा शालू पांधरुन नटलेलं रान एका दिवसात पिवळं पडल्याचं चित्र बूलडाणा जिल्ह्याच्या बहुतांश भागात दिसत आहे मका आणि हळद या दोन्ही पिकांना उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवतं

सध्या जिल्ह्यात पारा अत्यंत खाली घसरल्यानं शेतातली उभी पिकं वाळली आहेत वाढत्या थंडीचा मका हळद आणि इतर काही पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज जाहीर झाले यावर्षीच्या या पूरस्कारांचे मानकरी याप्रमाणे आहेत

कामगार झोपडपट्टी भाडेकरू घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा कॉ

सरमळकर पुरस्कार जतीन देसाई

पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार सतीश खांबेटे